जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणतात मेट्रो पांढरा हत्ती ठरेल

ठाकरे मोदी वस्तू आणि सेवाकरातील महाराष्ट्राचा वाटा जलदगतीनं मिळावा तसंच पीक विमा योजनेचा लाभ राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना मिळावा अशी विनंती मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर काल प्रथमच ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली

या भेटीत केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामधील उत्तम समन्वयाबाबत पंतप्रधानांशी सकारात्मक चर्चा झाली असं ठाकरे म्हणाले

दहशतवादी संघटनांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या देशांना ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात येतं

पाकिस्तान ग्रे लिस्टमध्येच राहिल्यानं त्याला नाणेनिधी जागतिक बँक इत्यादिंकडन आर्थिक मदत मिळणे अवघड जाणार आहे दिशा देशमख महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आंध्र प्रदेशच्या धरतीवर दिशा कायदा लागू करण्यात येईल

ते काल मुंबइत वार्ताहरांशी बोलत होते राज्यपाल नंदरवार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर काल शहरातील विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत वार्तालाप केला तसंच आदिवासी विकास विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या सेंट्रल किचन योजनेची पाहणी करत विद्यार्थ्यांसोबत इथं भोजनही घेतलं शाळांमध्ये जावून त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला नवापुरातील सागळी गावच्या नेसू परिसर शेतकरी उत्पादक कंपनीच्या राईस मिलची पाहणी केली मेटो पाटील सार्वजनिक वाहतूक योजना तोट्यात असते असा अनुभव आहे सध्या नागपूर मेट्रो रेल्वे तोट्यात आहे असं सांगतानाच राज्यातील मेट्रो प्रकल्प पुढील दहा वर्षात पांढरा हत्ती ठरेलअसं भाकित राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काल पुण्यात वर्तवलं भारतीय अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचं योगदान या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते मेट्रो प्रकल्पांचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होईलअशी भीती त्यांनी व्यक्त केली शाळा राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी शाळेच्या वेळेततीनवेळा घंटा वाजविण्यात येईल त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सवय लागूनत्यांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण व्यवस्थित राहिल असं शालेय शिक्षणमंत्री वर्षागायकवाड यांनी सांगितलं आहे विद्यार्थ्यांच्या शरीरात पाण्याचं प्रमाण कमीअसल्यामुळं त्यांना असंख्या आजारांशी सामना करावा लागतो त्यामुळं कमीत कमी दीड ते दोन लिटर पाणीत्यांच्या शरीरात जाणं आवश्यक आहे असंही त्या म्हणाल्या शाळेच्या दैनंदिनकामकाजात या घंटेचा समावेश करण्यात आला असून त्यासंबंधीचा अध्यादेशही काढलाअसल्याचं त्यांनी सांगितलं

राज्यातल्या यासंबंधीच्या कार्यक्रमांचा आढावा देत आहोत आमच्या प्रतिनिधीकडून शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग राज्यात असून महाशिवरात्री निमित्त काल सर्वच ठिकाणी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती

दिवसभर महादेवाला बेल धोतऱ्याचे फूल पांढरी फुले कवठ द्रध वाहण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या

पुणे शहर आणि परिसरातल्या ओंकारेश्वर पाताळेश्वर अरण्येश्वर सोमेश्वर नागेश्वर धायरेश्वीर मृत्यूंजयेधर आणि पर्वती टेकडीवरील देवदेवेधार आदी प्रमुख खासगी तसंच सार्वजनिक पुरातन महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती

आशुतोष अशी ख्याती असणाऱ्या भगवान महादेवाची महाशिवरात्र मोठया उत्साहात साजरी झाल्यचं आमच्या लातर नांदेड रत्नगिरी वाशीम मुंबईत अंबरनाथ आदी ठिकाण सह सर्व वार्ताहरांनी कळवले आहे

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी इथं काल महाशिवरात्री निमित्त स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता

हर्षवर्धन यांच्या हस्ते होणार आहे या प्रसंगी निवासी कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचा शिलान्यास समारंभही आयोजित करण्यात आला आहे थोरात ऑनलाइन सातबारा उतारा ई सर्घ असे नवीन प्रकल्प महसूल खात्यात राबविले आहेत त्यामुळे कामकाजासाठी सरकारच्या कोणत्याही खात्याने शेतकऱ्यांकडे सातबारा उतारा मागू नये असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे ते काल प्ण्यात बोलत होते

असं भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे

शेतकऱ्यांच्या पीक कर्जाशिवाय अन्य कसलीही माफी आघाडी सरकारनं दिलेली नाही असं पाटील म्हणाले हसन मश्रिफ अगमदनगर राज्यातील सरपंचांची थेट निवड पद्धत रद्द करण्याचा निर्णय अधिवेशनात मंजूर करून घ्या असं राज्यपाल महोदयांनी सांगितलं असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर शिक्का मोर्तब होणार असल्याचं अहमदनगरचे संपर्कमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची बैठक काल झाली

सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित संमेलनाचं उद्घघाटन दिनांक भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नङ्डा करणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होईल निधन सिंधर्द्य काँप्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचं काल अल्पशा आजारानं सिंधुद्र्ग जिल्ह्यात कुडाळ इथं निधन झालं

खेलो डिया ओडीशामध्ये कटक इथं आजपासून सुरु होत असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय स्पर्धांचा शुभारभ पंतप्रधान नरेंद्र मोर्दीच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे